इराणी सोनिया गांधी आपापल्या मतदारसंघात आघाडीवर राहुल गांधी वायनाडमधे आघाडीवर महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती बिकट अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे ह्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत

एस

आय एमनं एका ठिकाणी आघाडी मिळाली आहे चंदीगडमधे भाजपाच्या किरण खेर तर गुरुदासपूर मधून भाजपाचे उमेदवार सनी देवल आघाडीवर आहेत सुलतानपूरमधून मेनका गांधी पिली भीतमधून वरुण गांधी मथुरेमधून हेमा मालिनी हे भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत आझमगडमधू अखिलेश यादव कनौजमधून डिंपल यादव आघाडीवर आहेत झारखंडमधे माजी मुख्यमंत्री शिवू सोरेन पिछाडीवर आहेत पश्चिम बंगालमधे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो आघाडीवर आहेत

जम्मू कश्मीरमधे नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला भाजपाचे डॉ जितेंद्र सिंग आणि जिगल किशोर आघाडीवर आहेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राजनाथ सिंह नितीन गडकरी तसंच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहत भाजपा अध्यक्ष अमित शहा गांधी नगर मतदारसंघात आघाडीवर आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधल्या वायनाड मतदारसंघात आघाडीवर आहेत

क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा त्यात समावेश आहे गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उत्तर गोवा मतदार संघात तर दक्षिण गोवा मतदार संघात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्डीन्हा आघाडीवर आहेत

छत्तीसगडमधे भाजपाचे विजय बाघेल आणि काँग्रेसचे ज्योत्सना महंत आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत

कर्नाटकमधे बंगलोर उत्तर बंगलोर मध्य बंगलोर दक्षिण बेल्लारी बिदर बिजापूर चामराजनगर चिकबळापूर चित्रदुर्ग दक्षिण कानडा उत्तर कानडा दावणगिरी धारवाड हावेरी आणि कोप्पल या जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहे हसन आणि दुमकूर मतदारसंघात जनता दल सेक्युलर आघाडीवर आहे

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष शिवसेना यांनी जोरदार आघाडी धेतली असून काँप्रेसला आपले बालेकिल्ले राखण्यात अपयश येण्याची शक्यता आहे

भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ सुभाष भामरे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मतांची आघाडी घेतली आहे

मात्र केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि अनंत गीते यांना चुरशीच्या लढतीला सामोरं जावं लागत आहे

भाजपं शिवसेना युतीने मुंबई कोकण आणि ठाणे जिल्ह्याचा गड राखला आहे

इतर महत्त्वाच्या लढतींमधे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे तसंच अकोला आणि सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे एडव्होकेट प्रकाश आंबेडकर नाशिक मधे राष्ट्रवादीचे समीर भुजबळ पिछाडीवर आहेत लोकसभा निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीच्या पार्बभूमीवर देशाच्या विविध भागात हिंसाचार उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत स्ट्रॉग रूम्स आणि मतमोजणी परिसराच्या सुरक्षेसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशा उपाययोजना करायला सांगण्यात आल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल दर्शवत असल्यानं गृतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे त्यामुळे आज सकाळपासूनच शेअर बाजार तेजीत आहे

विशेषतः बँकींग क्षेत्रातले समभाग तेजीत आहेत

केन्द्र सरकारने चार न्यायाधीशांचा दर्जा वाढवून त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस मंजूर केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने ही शिफारस केली होती न्यायमूर्ति अनिरूद्ध बोस न्यायमूर्ति ए एस बोपण्णा न्यायमूर्ति बी

गवई आणि न्यायमूर्ति सूर्यकांत यांचा यात समावेश आहे राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर कायदे मंत्रालयाने अधिसूचना जारी केली

या चौघांवर गुन्हेगारी स्वरुपाचं कटकारस्थान रचणं आणि अवधीदहशतवादी कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी एन पटेल यांच्या नियुक्तीला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं काल यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली

याशिवाय न्यायमूर्ती तलवंत सिंह रजनीश भट्टाचार्य आशा मेनन आणि ब्रिजेश सेठी यांचीही दिल्ली उच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे

एनपीपी चे विद्यमान आमदार आणि खोंसा मतदारसंघातले उमेदवार हे काल झालेल्या हल्ल्यात मारले गेले